सुधारित कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते

प्रजासत्ताक दिनी झालेल्या दुर्दैवी घटनांबाबत कायदा आपलं काम करेल असं पंतप्रधानांनी नमूद केलं विविध पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सदनात चर्चेला सरकार तयार आहे मात्र त्यासाठी सदनाचं कामकाज सुरळीत चालण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यानं छोट्या पक्षांना आपली मतं मांडता येत नसल्याकडे त्यांनी या बैठकीत लक्ष वेधलं गांधीजींची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वांनी मार्गक्रमण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे उपराष्ट्रपती भवनात होणाऱ्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच संबंधीत विधेयकं आणि अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल ही माहिती दिली यापैकी चार विधेयकं अध्यादेशांना कायदेशीर रुप देण्यासाठी असतील अशी माहिती त्यांनी दिली

नयना दळवी यांनी व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या कमीत कमी तीन ते चार टक्के एवढा भागतरी हेल्थ केअर सेक्टरला देण्यात यावा वाढत्या लोकसंख्येकरता वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रुग्णालये यांची संख्या वाढवण्यात आली पाहिजे जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणांना जीएसटी मधून सूट मिळावी आयुष्यमान भारत सारख्या विमा योजना तळागळातल्या जन सामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत जेणेकरून प्रत्येक नागरिकासाठी वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होईल

त्याचप्रमाणे मेडिकल ट्ररिझमला प्रोत्साहन मिळाल्यास प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपलं योगदान व्यवस्थितरित्या देऊ शकतील

हा दिवस हतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो मुंबईत राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हतात्म्यांना आदरांजली वाहिली यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्ष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं गांधीजींच्या प्ण्यतिथीच्या अन्षंगानं औरंगाबाद इथं काँप्रेस सेवादलाच्या वतीनं शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक दिवसीय उपोषण करण्यात आलं काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले मराठवाड्यात सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमधून गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली आज पोलिओ रविवार शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना आज पोलिओ डोस दिला जाणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात काही बालकांना पोलिओ लसीचे डोस देऊन या मोहिमेचा प्रतिकात्मक श्रभारंभ करण्यात आला देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आरोग्य राज्यमंत्री अश्विनीक्मार चौबे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

नेमाने यांनी सांगितलं

या ठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुन्य ते पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजवले जाणार आहेत यापूर्वी कितीही डोस पाजले किंवा बाळ नुकतेच जन्माला आले असले किंवा बाळ किरकोळ आजारी असेल तरीही पोलिओ डोस देणं गरजेचं आहे

यांनी केलं आहे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

ते काल अहमदनगर जिल्ह्यात राहरी इथं विद्यत रोहित्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते सौर उर्जेमुळे हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही तसंच शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याचं पवार म्हणाले यावेळी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनप्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तनपूरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळाकडून भाडे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली शेती पंपाच्या थकित देयकावरील दंड माफ करुन व्याजात सवलत देण्यात आली असल्यानं वीज देयक भरण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं मराठवाड्याची एकात्मिक पाणी प्रवठा योजना वॉटरग्रीडला स्थगिती न देण्याची मागणी माजी पाणीप्रवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे केली आहे मराठवाड्याचे सर्व जिल्हे आणि तालुक्यातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य दुर होऊन सर्वांना मुबलक पाणी मिळावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर केली होती ही योजना तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही अशा वल्गना विद्यमान महाविकास आघाडी सरकार करत आहे मात्र कोणतीही शहानिशा न करता फक्त राजकीय द्वेषापोटी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं लोणीकर यांनी या निवेदनात म्हटलं आहे औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचं जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसंच प्राध्यापक वामन चिंचोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रिंट मेकिंग कलावृत्तीचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या ज़्न्या इमारतीत भरवण्यात आलं या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी आमदार अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

प्रशासकीय कारणास्तव आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात येत असून पुढील तारीख कळवण्यात येईल असं उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितलं आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयात नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली

विद्यासागर पाटंगणकर यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप सत्रात ते ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते यावेळी विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धेसह कविता वाचन सामान्य ज्ञान चाचणी या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या

यावेळी त्यांनी कोविडपासून सावध राहण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणानं हात धूणं मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर राखण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं मराठवाड्यात आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन केंद्र होण्याची गरज ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते पत्रकार चंद्रसेन देशमुख सतीश टोणगे निळकंठ कांबळे यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे

दरम्यान मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई तालुका शाखेच्या अध्यक्षपदी गजानन मुडेगावकर यांची सचिवपदी विरेंद्र गुप्ता यांची तर कार्याध्यक्षपदी नागेश औताडे यांची निवड झाली आहे ही कार्यकारणी ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी हनुमंत पोखरकर आणि एम एम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करेल

नांदेड इथंही या मागणीसाठी परिषदेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली यासंदर्भात विविध मागण्यांचं निवेदन विभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं बीड जिल्ह्यात माजलगाव परभणी मार्गावर दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले काल सायंकाळी सात वाजता हा अपघात घडला नामांकित विडीच्या नावावर बनावट विडी विकणाऱ्या आरोपीला ब्लडाणा जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया इथून अटक केली आहे

संपूर्ण राज्यभरात ही बनावट विडी विकली जात असल्याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते